सीमारेषेवरील केरन क्षेत्रात काल रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनं दिली पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात तसंच अमरनाथ यात्रेदरम्यान सातत्याने अशांतता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे बारामुल्ला आणि शोपियान या दोन जिल्ह्यांत सुरक्षा दलांशी झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये काल चार दहशतवादी ठार झाले

दरम्यान महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्ह्यात काल सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला यात पाच महिलांचा समावेश आहे गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलवादविरोधी विशेष दलाच्या जवानांनी ही कारवाई केली यावेळी काही शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांनी तातडीनं माघारी फिरावं अशा जारी केलेल्या सूचना केवळ सुरक्षाविषयक उपाययोजना म्हणून जारी केल्या असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे दरम्यान लातूर जिल्ह्यातून अमरनाथ यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंची नावं तहसील कार्यालयाकडे द्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे

बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसिज बँक युनियन बँक ऑफ इंडिया यांना प्रत्येकी दिड कोटी रूपये तर अलाहाबाद आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्रत्येकी दोन कोटी रूपये दंड ठोठावण्यात आल्याचं आरबीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते

राज्यात आरक्षणाचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सरकारनं एक अध्यादेश जारी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे सरपंच पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू आहे

या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून नदी काठच्या लोकांना स्थानिक प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बह्तांशी धरणांमधून नद पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे

त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारदरा धरणातून सध्या चार हजार घनफूट प्रतीसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे हे पाणी निळवंडे धरणात दाखल होणार असून निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत जिल्ह्यातल्या किनवट हिमायतनगर आणि नांदेड ताल्क्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे बिलोली आणि हिमायतनगर तालुक्यात दोघं जण वेगवेगळ्या घटनात पुराच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू नदी द्थडी भरून वाहत आहे कळमनुरी तालुक्यातल्या नांदापूरजवळ रेल्वे पुलाखाली पाणी आल्यामुळे रहदारी बंद झाली आहे तर वसमत तालुक्यात लोण शिवारातल्या रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे चार गावांचा रस्ता बंद झाला आहे कळमुनुरी तालुक्यातल्या सांडस इथला पूल वाहून गेल्यामुळे रहदारी बंद झाली असून काही गावांचा संपर्क तुटला आहे पूर परिस्थिती कमी होईपर्यंत नागरिकांनी पुलावरून रहदारी करू नये असंही प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातही सम्तातधार पावसानं पंचगंगानदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे मुंबई महानगर आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे काल दिवसभर रेल्वेसेवा ठप्प झाली होती पावसामुळे वेगेवेळ्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे दरम्यान मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता विभागानं वर्तवली आहे

औरंगाबाद इथं प्रसिद्ध कवि अभिनेते सौमित्र यांच्या बाऊल या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत काल होते सौमित्र यांचा कवि अभिनेता म्हणून असा संवेदनशील प्रवास भालेराव यांनी यावेळी प्रेक्षकां समोर मांडला सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी यावेळी कवितांचं सादरीकरण केलं

काल उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीनं कोरियाच्या जोडीचा पराभव केला विजेतेपदासाठी चीनच्या ली जून हुई आणि लियु यु चेन या जोडीशी भारतीय जोडीचा आज सामना होणार आहे

नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम वेस्ट इंडिज संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं

भारताच्या नर्वादप सैनीनं तीन तर भ्वनेश्वर कुमारनं दोन बळी घेतले